यासाठी पालिकेने साडेचार कोटी रुपयांचे एक लाख चाचणी संच खरेदी केले आहेत त्यांच्या वैधतेसाठी एनआयव्हीकडे पाठवलेल्या चाचणी नम्न्यांचा अहवालही मिळाला आहे

हा वैधता अहवाल आल्यानंतर महापालिकेने उद्यापासून या चाचण्या सर्वसामान्य रुग्णांसाठी सूरू करण्याचा निर्णय घेतला आहे असं महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ रामचंद्र हंकारे यांनी स्पष्ट केलं आहे

प्णे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा होणारा वाढता प्रसार लक्षात घेता मास्क न वापरणाऱ्या आणि अन्य नियमांचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी विशेष भरारी पथकं तैनात केली जात आहेत या पथकात पोलीस महसूल आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे

खासगी प्रयोगशाळेत करण्यात येणाऱ्या आरटी पीसीआर कोरोना चाचण्यांसाठी राज्य शासनाने दर निश्चित केले आहेत

यावावत सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी शासन आदेश जारी केला आहे

कोरोना प्रादुभावाच्या पार्श्वभूमीवर यंदा पुण्यातील गणेशोत्सव अतिशय सध्या पद्धतीनं साजरा होणार असल्यानं गेल्या काही वर्षांपासून पृण्यनगरीचं खास आकर्षण ठरलेल्या ढोल ताशा पथकांचं वादनही यंदा ऐकता येणार नाही ढोल ताशा पथकांचा सराव सुरू झाला की गणेशोत्सव जवळ आल्याची चाहल प्णेकरांना लागते पण यंदा गणेशोत्सव केवळ साध्या पद्धतीनंच साजरा होणार आहे असं नाही तर मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर विसर्जन मिरवण्काही न काढण्याचा निर्णय प्ण्यातील बहुसंख्य गणेश मंडळांनी जाहीर केला आहे

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहोळ्याचा दरवर्षी पंढरप्रात साजरा होणार गोपाळकाला आज आळंदीच्या गोपाळपूर मंदिरात साजरा करण्यात आला त्यानिमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच माउलींच्या पादुकांची हरिनामाच्या गजरात नगर प्रदक्षिणा झाली सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर आणि जिल्ह्यात दररोज जिल्हाधिकाऱ्यांच्या नावानं चुकीचे आणि दिशाभूल करणारे संदेश व्हायरल केले जात असून त्यामुळं नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण केलं जात आहे अशा संदेशांपासून सावध राहण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे हवामान पुणे आणि परिसरात आज दिवसभर पावसाच्या हलक्या सरी हजेरी लावत आहेत त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे